जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मास्टर क्रिकेट अकादमी यांच्या सहकार्यानं प्ण्यात धोनीच्या प्रशिक्षण केंद्राची सुरुवात होणार आहे या केंद्राच्या प्रशिक्षकपदी दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू डॅरिल कलिनन यांची नियुक्ती करण्यात आली आहे ग्रामीण भागातली गुणवत्ता हेरून अशा खेळाडूंना मोफत प्रशिक्षण देणं आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेण्यासाठी शिष्यव्त्ती देणं हा या केंद्राचा हेतू असल्याचं कलिनन यांनी आज प्ण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितलं

यासाठी महापालिकेच्या डॉक्टरांना लसीकरणाचं प्रशिक्षण देण्यात आलं आहे अशी माहिती महापालिकेचे साहाय्यक आरोग्यप्रमुख डॉक्टर संजीव वावरे यांनी आज आकाशवाणीला दिली लस साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेज वाहत्रक यांचं नियोजन करून लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे

या भागातल्या नागरिकांनी या निर्बंधांना विरोध न दर्शवता आपली मानसिकता बदलून प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आलं आहे

या भागातल्या नागरिकांनी प्रशासनाला योग्य सहकार्य केल्यास लवकरात लवकर इथला प्रादुर्भाव कमी होईल आणि निर्बंधही हटवता येतील असं प्रसाद यांनी स्पष्ट केलं आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाच्या निवडण्कीत पंच समितीमध्ये भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक पवन सिंह यांची सलग दुसऱ्यांदा निवड झाली आहे गेल्या दहा वर्षांपासून पवन सिंह हे ऑलिंपिक विजेते नेमबाज गगन नारंग यांच्यासह प्ण्यातल्या बालेवाडी क्रीडा संक्लात खेळाड्रंना नेमबाजीचे धडे देत आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड झालेले ते पहिलेच भारतीय ठरले अस्रन आगामी टोकियो ऑलम्पिकमध्येही पंच सदस्य म्हणून काम पाहण्याची त्यांना संधी मिळणार आहे

बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत म्हणजे आर टी ई

टी ई

रिक्त जागांनुसार पालकांना एसएमएसद्वारे प्रवेशाचा दिवस कळवला जाणार आहे मात्र फक्त मेसेजवर अवलंब्रन न राहता आरटीई पोर्टलवर आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेशाचा दिवस पहावा अशा सूचना प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयानं दिल्या आहेत व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवी आणि पदव्युत्तर प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे

ई टी सेलकड्रन देण्यात आली प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेनं फिट पीसीएमसी ही मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेअंतर्गत पिंपरी चिंचवडमध्ये सायक्लोथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे येत्या रविवारी म्हणजे वीस तारखेला सकाळी सात ते दहा या वेळेत सांगवी फाटा ते साई फाटा या मार्गावर सायक्लोथॉन होणार असल्याचं पिंपरीचे पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितलं

मात्र कालच्या तुलनेत आज कमाल तापमानात किंचित वाढ झाली

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत